बीड जिल्ह्यात सावरगाव घाट इथं दसरा मेळाव्यात काल ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराला एकप्रकारे प्रारंभ केला यापूर्वीच्या संयुक्त प्रोगामी आघाडी सरकारनं केवळ मतदार म्हणूनच या घटकांचा उपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला

देशाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत राज्यातली जनता सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला या मेळाव्याला विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे मंत्री पंकजा मुंडे जयदत्त क्षीरसागर महादेव जानकर राम शिंदे खासदार डॉक्टर प्रितम मुंडे खासदार डॉ सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती

कोल्हापूरमध्ये शाही दसरा राजेशाही थाटात आणि हजारो रयतेच्या साक्षीनं पार पडला ऐतिहासिक दसरा चौकात सीमोल्लंघन सोहळा झाला यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन आणि देवीची आरती होऊन सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर राजवाडा इथून शाही सिमोल्लंघन मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार ठेवलेली पालखी पोवई नाका इथं आल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी या तलवारीचं पूजन करत सिमोल्लंघन केलं राज्याची कुलस्वामिनी तुळजापुरच्या तुळजाभवानी मातेचं सीमोल्लंघन कुंकवाची उधळण आणि आई राजा उदो उदोच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलं

या सीमोछंघनानंतर अहमदनगरहून आलेल्या पलंग पालखीवर देवीची निद्रा सुरु झाली

संध्याकाळी जिल्हाभरात ठिकठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम झाला

यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती

या महोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं औरंगाबाद शहरातल्या कर्णपुरा मंदिरात सकाळी देवीची महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली दसऱ्यानिमित्त औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते तर ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते शस्त्र आणि वाहन पूजन काल करण्यात आलं

यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नांदेड शहरातल्या बालाजी मंदीरात बालाजीचा अभिषेक पुजाअर्चा करण्यात आली सायंकाळी शहरात गाडीपूरा आणि नवा मोंढा भागात रावण दहनाचे कार्यक्रम पार पडले गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब इथं दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या प्रतिकातमक हल्लाबोलमध्ये हजारो शीख भाविकांनी शस्त्रासह हल्लाबोल केला यावेळी पंजाबच्या पथकानं चित्तथरारक कवायती सादर केल्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या सिमोल्लंघनासाठी निघालेल्या भव्य पालखी सोहळ्यानं नवरात्र महोत्सवाची सांगता झाली परिसरातल्या हजारो भाविकांनी देवीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती

यावेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले या मेळाव्याला एच सी एल चे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी लष्करप्रमुख व्ही

सिंग उपस्थित होते

एखाद्या समुदायातल्या काही लोकांनी इतर कोणावर अत्याचार केले म्हणून संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही असं ते म्हणाले

सांगलीत काँग्रेसचे उमेदवार प्रथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा श्रभारंभ हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरातून करण्यात आला काँग्रेसमधील सर्व गटांचे प्रम्ख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते यावेळी हरिपूरमध्ये पदयात्रा काढण्यात आली अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदार संघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी बोलतांना दिली लातूर विधानसभेचे भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचाराचा श्भारंभ पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाला या मेळाव्यानंतर भाजप पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख मंडळ प्रमुख आणि लोकप्रतिनिधींच्या विजयी संकल्प मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं यावेळी बोलताना त्यांनी विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असून लातूरची जनता विकासाला साथ देईल असा विश्वास व्यक्त केला लातूरमधले वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार राजा मणियार यांनीही काल प्रचार सभा घेतली यावेळी बोलतांना त्यांनी समाजातल्या वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण जमिनीवर राहन काम करणार असल्याचं आश्वासन दिलं एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जालन्यात प्रचारसभा घेतली यावेळ बोलतांना त्यांनी देशात जोपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच संविधान आहे तोपर्यंत भारताला कुणीही हिंद् राष्ट्र बनवू शकणार नाही असं सांगितलं

हजारो अनुयायी काल या सोहळ्यास उपस्थित होते थायलंड इथले डॉक्टर परमहा तसंच म्यानमारचे महाउपासक डेंग ग्यार यावेळी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दीक्षाभूमीवर एक हजार प्रस्तकांची दालनं उभारण्यात आली होती

यावेळी परित्राणपाठ ध्वजारोहण मंगलमैत्री धम्मदेसना आदी कार्यक्रम पार पडले परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला बौद्ध भिक्खू संघानं तसंच भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली यावेळी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा प्रवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली